मोतीहारी अमलेखगंज दरम्यानच्या पेट्रोलियम वाहिनीचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि नेपाळचे प्रधानमंत्री के

शिख विरोधी दंगलीच्या ज्या प्रकरणांमधे आरोपी सूटले किंवा त्यांचे खटले बंद झाले

शोधावेत असं अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री राम विलास पासवान यांचं आवाहन मोतीहारी अमलेखगंज दरम्यान पेट्रोलियम पदार्थ वाहन नेणाऱ्या दक्षिण आशियाल्या पहिल्या वाहिनी चं उदघा न आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि नेपाळचे प्रधानमंत्री के

शर्मा ओली यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून केलं शेजारील देशांना प्राधान्य देण्याच्या धोरणान्सार नेपाळच्या विकासाला पाठिंबा देण्यासाठी भारत कटिबद्ध असून विविध क्षेत्रांमधे भागीदारी आणखी वाढवण्यासाठी दोन्ही देश अधिक वेगानं काम करतील असा विश्वास प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी व्यक्त केला या पाईपलाईनचं काम वेळेआधीच पूर्ण झाल्याबददल त्यांनी समाधान व्यक्त केलं गेल्या पाच वर्षात दोन्ही देशांनी महत्वाचे दविपक्षीय प्रकल्प पूर्ण करुन त्याचे परिणाम झटपट मिळवले आहेत दोन्ही देशांमधला संपर्कही गेल्या पाच वर्षात वाढला असून राजकीय संबंध उच्च पातळीवर पोचले आहेत असं ते म्हणाले भारत सरकार देत असलेल्या पाठिंबाबद्दल नेपाळच्या प्रधानमंत्र्यांनी यावेळी आभार व्यक्त केले भारत नेपाळ संबंध केवळ एका प्रकल्पाप्रते मर्यादित नसून ते अधिक सखोल आहेत सहकार्याचं कोणतंही क्षेत्र याबाबतीत बाजूला राहिलेलं नाही असं ते म्हणाले राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज आईसलँडच्या राष्ट्रपतींशी दवीपक्षीय चर्चा करणार आहेत राष्ट्रपती सध्या आईसलँड स्वीत्झलँड आणि सोलवेनिया या तीन देशांच्या दौऱ्यावर असून त्यांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे व्यापार सांस्कृतिक देवाण घेवाण वाढवण्याबाबत दोन्ही देश उत्सूक असून आज यासंदर्भातले सहकार्य करार होणार आहेत यानंतर राष्ट्रपती आईसलॅण्ड विद्यापीठात पर्यावरणासंबंधी विषयावर भाषण करणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्यानिमित सरकारचे निर्णय आणि कामगिरी जनतेसमोर मांडण्यासाठी केंद्र सरकारमधेले मंत्री विविध ठिकाणी वार्ताहर परिषद घेत आहेत संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आज चेन्नईत वार्ताहर परिषद घेऊन सरकारच्या कामगिरीविषयी वार्ताहरांच्या प्रश्नांना उत्तरं देतील देशाच्या अर्थव्यवस्थेला पाच ट्रीलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष् केंद्र सरकारनं ठेवलं आहे हे उद्दिष् पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारनं आखलेल्या रुपरेषेसंदर्भात सीतारामन यांच्याकडून माहिती अपेक्षित आहे

या प्रकरणी माजी अर्थमंत्री पी चिंदबरम यांना नुकतीच अटक झाली आहे या प्रकरणातल्या काही विशिष्ट आर्थिक व्यवहारांचा उलगडा व्हावा या दृष्टीने इंद्राणी मुखर्जीची चौकशी करण्याची परवानगी सीबीआयनं काल न्यायालयाकडे मागितली होती इंद्राणी सध्या मुंबईत भायखळा इथल्या तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे

शिख विरोधी दंगलीच्या ज्या प्रकरणांमधे आरोपी निर्दोष सूटले किंवा त्यांचे खटले बंद झाले अशा सात प्रकरणांची प्न्हा चौकशी करायचं विशेष तपास पथकानं ठरवलं आहे केंद्रिय गृह मंत्रालयानं हे विशेष तपास पथक स्थापन केलं आहे

त्यांची छाननी किंवा प्राथमिक चौकशी हे विशेष तपास पथक करणार आहे या प्रकरणांबाबत माहिती देण्याचं जाहीर आवाहन या पथकानं केलं आहे

यासंदर्भात चर्चा करण्यासाठी जम्मू कश्मीरचे मूख्य सचिव बी

आर सुद्रमण्यम् यांनी कश्मीर विभागाच्या उपाय्क्तांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदवारे बैठक घेतली

या योजनेसाठी आठ हजार कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे

इथल्या जनतेला आगामी एक महिना प्रेल एवढा धान्य आणि इंधन साठा उपलब्ध झाल्याचं यासंबंधीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं वीज ग्राहकांच्या हितासाठी केंद्र सरकार लवकरच नवीन वीज दर धोरण आणणार आहे केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर

सिंग यांनी काल आकाशवाणीला ही माहिती दिली ग्राहकांच्या आधिकारांचं रक्षण करण्याकरता पहिल्यांदाच असा ठोस निर्णय घेण्यात येत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

दंडाची ही रक्कम थेट ग्राहकांच्या खात्यात जमा होईल असंही ते म्हणाले वीजवितरणात कुठेही बाधा आली तर ठरविक काळात त्याची पूर्तता करणं हे वीजकंपन्यांना बंधनकारक राहणार आहे बाटलीबंद पाणी विकणाऱ्या कंपन्यांनी येत्या तीन दिवसात पॅकेर्जींगसाठी नवे पर्याय शोधावेत असं केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री राम विलास पासवान यांनी म्हटलं आहे एकदा वापरलं जाणाऱ्या पॅल्स्टिकला पर्याय शोधण्यासाठी बाटली बंद पाणी विकणाऱ्या कंपन्या आणि संबंधित विभागांच्या आधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी कॅबिनेट सचीव यांच्या अध्यक्षतेखाली आंतर मंत्रालयीन समिती स्थापन केली आहे असं त्यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं ही समिती एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या वापरावर निर्बंध लावण्या संदर्भात निर्णय घेईल तसंच या निर्णयामुळे रोजगारावर कोणताही परिणाम होणार नाही असंही ते म्हणाले

सत्य आणि न्यायासाठी करबला इथं मोहम्मद पैगंबरांचे नातू हजरत इमाम हसेन यांच्या बलिदानाची आठवण म्हणून आजच्या दिवशी संपूर्ण जगात भावपूर्ण पद्धतीनं साजरा केला जातो आजच्या दिवशी ताजिया आणि मजलिसंच आयोजन केलं जातं

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपतीएम

आपल्याश्रद्धांजलीपर भाषणात राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की पंडित पंत यांनीभारताच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्वाची भूमिका बजावली आपल्या संदेशात उपराष्ट्रपतींनी पंडित पंत हे सच्चा देशभक्त आणि समाजातल्या शोषित घ कांसाठील लढणारे असे त्यांचं वर्णन केलं प्रधानमंत्री यांनी आपल्या संदेशात म्ह लं आहे कीगोविंद वल्लभ पंत हे प्रसिद्ध विधीज्ञ असून आध्निक भारताचे आघाडीचे शिल्पकार होते नवी दिल्ली इथं त्यांच्या स्मृत्यर्थ झालेल्या कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांच्यासह ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पंडित पंत यांना आदरांजली वाहिली

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडा इथं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून एका भारतीयाचं नामनिर्देशन केलं आहे व्हाई हाऊसनं सिने ला पाठवलेल्या सतरा जणांच्या नामनिर्देश यादीत अन्राघ सिंघल यांचा समावेश आहे फ्लोरिडा मधे या पदावर नामनिर्देशित होणारे ते पहिले मूळ भारतीय अमेरिकी नागरीक आहेत

त्यांचे वडील अलीगडमधे एक शास्त्रज्ञ होते तालिबान बरोबर शांती वार्ता संपृष्ठात आली असतानाच तालिबान्यां बरोबर गेल्या दहा वर्षा पेक्षा गेल्या चार दिवसांत अगदी कठोर धोरण स्वीकारलं आहे असं प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे तालिबान्यां बरोबर आणि अफगाणिस्तानचे अध्यक्षअश्रफ घानी यांच्या बरोबर वॉशिंग न इथं सुरु असलेली ग्प्ता वार्ता संपल्याचं ट्रम्प यांनी शनिवारी जाहीर केलं होतं गेल्या आठवड्यात काब्ल इथं झालेल्या बॉम्ब स्फोटाची जबाबदारी तालिबाननं घेतली होती

त्या नंतर ही शांती वार्ता स्पूंष्ठात आल्याची घोषणा अमेरिकेनं केली होती

पाकिस्तानमध्ये पख्त्यन बल्ची आणि अन्य अल्पसंख्याक जमातींवर होत असलेले अत्याचार लपवण्याचा पाकिस्तानचा डाव उघड होत आहे जिनिव्हा मध्ये सुरु असलेल्या संयक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाच्या सत्रात आपले विचार मांडताना अनेक संघ नांनी पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचारांचा निषेध केला पाकिस्तानात निर्दोष लोकांना मारण्यात येत आहे आणि त्यांच्यावर अन्याय होत असल्याचं य्रोपीय संघ नेनं या संत्रात सांगितलं